उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी देशातल्या जनतेला यानिमित शुभेच्छा दिल्या आहेत हा सण सगळ्यांच्या जीवनात आनंद समुदधी आणि चांगले आरोग्य आणणारा ठरो अशा शब्दांत शुभेच्छा देतानाच सण साजरा करताना सर्वांनी कोविडविषयक नियमांचं पालन करत योग्य खबरदारी घ्या असं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला होळीच्या श्भेच्छा दिल्या असून हा सण सर्वांच्या आय्ष्यात आनंद आणि उत्साह घेऊन येवो अशी सदिच्छा व्यक्त केली आहे नागप्र इथेही आज नागरिकांनी कोविडविषयक नियमांचं भान ठेवून रंगोत्सव साधेपणानं साजरा केला चित्रकला परीक्षा रदद एयर राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट या चित्रकला परीक्षा रदद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे त्याम्ळे दहावीच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात या परीक्षांचे अतिरिक्त गुण मिळणार नाहीत तसंच विविध सीईटी परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांनाही या परीक्षा उत्तीर्ण केल्याबददल मिळणारे अतिरिक्त गूण दिले जाणार नाहीत

केवळ याच वर्षाकरता ही सूट देण्यात आली आहे तसंच प्ढच्या शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावेळी या परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट ठेवू नये असं सरकारनं स्पष्टपणे सांगितलं आहे राज्य बाधित आढावा एअर महाराष्ट्रासह छतीसगड कर्नाटक पंजाब ग्जरात मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये दररोज मोठ्या संख्येनं कोरोना विषाणूबाधितांची नोंद होत आहे

शरद पवार म्ंबई सब पीटीसी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना आज ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार स्रू आहेत अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरव्दारे दिली

काल शुल्क नियामक प्राधिकरणाकडून ही माहिती देण्यात आली शुल्क नियामक प्राधिकरणादवारे उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग वैदयकीय शिक्षण विभाग आणि कृषी विभागातल्या अभ्यासक्रमांचं शैक्षणिक शुल्क निश्चित केलं जातं

शीतल आमटे मृत्यू प्रकरण संदर्भात परीक्षण करण्यात आलेल्या संबंधित इलेक्ट्रोनिक वस्तूंमध्ये नेमके काय दडलंय हे हुडकून काढण्यात मुंबई सायबर विभागाला अपयश आल्याने पूणे येथे सायबर विभागाकडे त्या वस्तू पाठविण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या प्रकरणाचा पोलीस तपास जारी आहे आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या म्ख्य कार्यकारी अधिकारी डॉ

पोलिसांना सायबर आणि फॉरेन्सिक अहवालाची वाट होती फॉरेन्सिक अहवालाबाबत अद्यापही काहीही स्पष्ट झालेले नाही

चंद्रपूर कृषी पश्संवर्धन दग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी अलीकडेच चंद्रपूर जिल्ह्याचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला कमी खर्चात आणि कमी वेळेत जास्त लाभ देणारी शेवगा मका इ पिके घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याबाबत किसान क्रेडिट कार्ड वितरणात प्रगती करण्याबाबत तसेच जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला फार मोठा वाव असून मत्स्यउत्पादन वाढविण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

महाराष्ट्र शासनाच्या रेती निर्गती धोरणान्वये तालुका तांत्रिक समितीने निश्चित केलेल्या रेतीघाटाचे प्रस्ताव चंद्रपूर जिल्हा प्रशासनादवारे राज्यस्तरीय समितीकडे सादर केल्यानंतर समितीने ज्या रेतीघाटांना पर्यावरण मंज्री प्रदान केली त्याच रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया जिल्ह्यात राबविण्यात आली आहे असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे

तद्नंतर लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली

दरम्यान सकाळी साडे दहापर्यन्त आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले होते

पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी या वृत्ताला द्रजोरा दिला असून अभियानावर असलेली पोलीस पथकं परत आल्यानंतर विस्तृत माहिती मिळेल असं त्यांनी सांगितले

दरम्यान तीन वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला परंत् पोलिसांनी जोरदार प्रत्यूतर दिल्याने नक्षली जंगलात पळून गेले